तमिलनाडु देशातल्या सर्वाधिक प्रगत औद्योगिक राज्यांपैकी एक असून केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमातही महत्वाची भूमिका बजावत आहे असं ते म्हणाले मदुराई इथं एका रस्तीला ते संबोधित करत होते संरक्षण औद्योगिक मार्गिकेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असं ते म्हणाले संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात या मार्गिकेचा शुभारंभ केला होता केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्र्यांनी केला देशाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करु नयेत तसंच जनतेची दिशाभूल करणं थांबवावं असं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं ते काल केरळमध्ये त्रिचुर इथं बोलत होते संविधानात्मक संस्थाप्रति विरोधी पक्षांना आजिबात आदर नसल्याचं प्रधानमंत्री म्हणाले सबरीमला संदर्भात ते म्हणाले की केरळच्या सांस्कृतिक ठेव्यावर सध्या तीव्र हल्ला होत आहे सध्याचं सत्ताधारी सरकार राज्याच्या सांस्कृतिक वारशाबाबत गंभीर नसून काँग्रेसप्रणित विरोधी पक्षही अनेक मुद्द्यांवर दुटप्पी वागत आहेत अशी टीका त्यांनी केली त्रिवार तलाक आणि इतर महत्वाच्या मुद्यांबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत नाही आणि यातुनच महिला सक्षमीकरणा प्रति त्यांची उदासीनता दिसून येते असं ते म्हणाले भारत पेट्रोलियम महामंडळाच्या कोची इथल्या एकात्मिक तेल शुद्दीकरण विस्तार संकुलाचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच पेट्रोकेमिकल संकुलाची पायाभरणीही त्यांनी केली कच्च्या तेलाची आयात दहा टक्क्यांनी कमी करुन देशाच्या परकीय चलनाची बचत करण्याबाबत अनेक निर्णायक पावलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं उचलल्याचं ते म्हणाले कोची इथल्या उदयमपेरुर इथं स्वयंपाकाचा गत्तीभरायच्या सुविधेचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांनी केलं तसंघ इड्डमनूर इथल्या कौशल्य विकास संस्थेच्या दुस या संकुलाची पायाभरणीही त्यांनी केली देशाला भ्रष्टाचार आणि वशीलेबाजीतून मुक्त करण्यासाठी सरकार प्रभावी उपाययोजना करत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले आर्थिक गुन्हेगारा विरोधात कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज राजस्थानमधल्या चार राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची पायाभरणी करणार आहेत

या दोन्ही प्रकल्पांचं काम राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांतर्गत केलं जाणार आहे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी काल गोव्यात पणजी इथं मांडवी नदीवरच्या पाच किलोमीटर लांबीच्या अटल सेतू या तिसऱ्या केबल पुलाचे उदघाटन केलं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकार झाल्याचं ते म्हणाले

मुख्यमंत्री मनोहर परिंकर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रामकृष्ण ढवळीकर यावेळी उपस्थित होते मांडवी नदीवरचा हा तिसरा पूल आहे हरियाणातल्या जिंद विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या गुरुवारी सुरु होत असून त्यापूर्वी आज केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिका यांची बैठक बोलावली आहे केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे बैंकांची बुडीत कर्ज आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा या विषयांवर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे

शिमला चंबा लाहौल स्पिती कुल्लु आणि किन्नौर जिल्ह्यांसाठी हा इशारा जारी करण्यात आला आहे

उत्तराखंड मधेही कडाक्याची थंडी असून डोंगराळ भागात पुन्हा हिमवृष्टी होत आहे या भागात पर्यटकांनी गर्दी केली आहे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या व्यवस्थापन आणि औषधनिर्माशास्त्र पदवी अभ्याक्रमाच्या कल चाचण्या आज होत आहेत

या दोन्ही परीक्षा संगणक आधारीत असतील असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलं आहे

दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरुन उद्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार असून विविध संकेत स्थळांवरही तो उपलब्ध असेल महाराष्ट्रात सर्व शाळांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवावा असं राज्यशासनानं सांगितलं आहे भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सिंधू जल करारातल्या तरतुदींनुसार जम्मू आणि काश्मीरमधून वाहणाऱ्या चिनाब नदीच्या खोऱ्याची तपासणी करण्यासाठी पाकिस्तानचं शिष्टमंडळ काल भारतात आलं पाकिस्तान इंडसचे आयुक सईद मोहम्मद मेहर अली शाह आणि त्यांच्या दोन सल्लागारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे भारतीय इंडसचे आयुक्त प्रदीप कुमार भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत दोन्ही देशांची शिष्टमंडळ उद्या जम्मू इथं पोहोचतील आणि चिनाब नदी खोऱ्याची तपासणी करतील

तरुण खेळाडूंना जागतिक प्रँडमास्टर्स स्पर्धांचा सराव व्हावा याकरता अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनं हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आकांक्षा हगवणे सलोनी सापळे दिव्या देशमुख पी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज माउंट मौंगानुई इथं खेळला जात आहे न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली

इसीस या दहशतवादी संघटनेबरोबर लागे बांधे असल्याच्या आरोपावरुन महाराष्ट्र पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं काल मुंब्रा इथून एका युवकाला अटक केली